सर्वोच्च न्यायालयानं या वर्षी सप्टेंबर महिन्यात दिलेल्या निर्णयात बँक खातं दूरसंचार सेवांसोबतच शाळा प्रवेशासाठीही आधार क्रमांक आवश्यक नाही असं म्हटलं होतं त्यामुळे शाळांनी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देताना आधार क्रमांक मागणं बेकायदा असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे पॅन अर्थात कायम खाते क्रमांक आयकर विवरणपत्रं आणि काही कल्याणकारी योजनांसाठीच आधार क्रमांक आवश्यक करण्यात आला आहे

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत सुरू झालेल्या या शाळांचा अभ्यासक्रम संशोधन पद्धतीचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं अजी माध्यमांच्या शाळांमधे गेलेली मूलं राज्यशासन राबवत असलेल्या कल्पक प्रयोगांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये परतत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

दिवंगत संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर आणि पार्श्वगायिका उषा तिमोथी यांना मुंबईत एका समारंभात मोहम्मद रफी पुरस्कार प्रदान करण्यात आला लक्ष्मिकांत प्यारेलाल जोडीतले लक्ष्मीकांत यांच्यासाठीचा हा पुरस्कार त्यांच्या कन्येने स्वीकारला एक लाख रूपये आणि चषक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तर उषा तिमोथी यांना पन्नास हजार रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला पहिलं राज्यस्तरीय भटके विमुक्त आदीवासी साहित्य संमेलन येत्या रविवारी औरंगाबाद क्रिं होणार आहे

गिर्हे यांनी काल औरंगाबाद ॐ वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या एक दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी टी

चव्हाण यांची निवड झाली असून माधवराव बोर्डे स्वागताध्यक्ष असतील संमेलनात चर्चासत्र कथाकथन कविसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे